राज्य विधानसभा अध्यक्षपदी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेसचे नेते नाना फाल्ग्नराव पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे शेतकऱ्यांचं रक्षण समाजहीत हे आपलं ध्येय असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष पटाले यांनी दिली बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांनी विधानसभा सदस्यांचं आभार मानलं पटोले हे अन्याय सहन न करणारे नेते आहेत असं त्यांचं या निवडीबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे या सभागृहाच्या परंपरेनुसार अध्यक्ष बिनविरोध निवडले जावेत या हेतूनं भाजपनं आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज परत घेतल्याचं भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं या निवडीबद्दल अभिनंदन करताना नमुद केलं शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँप्रेसचे गटनेते जयंत पाटील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे छगन भुजबळ हितेंद्र ठाकूर अबू आझमी बच्चू कडू जितेंद्र आव्हाड आर्दींनी त्यांच्या निय्क्तीबद्दल सभागृहात अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या

भाजप या निवडण्कीतून माघार घेत असल्याची माहिती त्यापर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती त्यावेळी पटोले यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झालं होतं

सीमा सुरक्षा बलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षाबलाच्या सैनिकांना श्भेछा दिल्या आहेत नैसर्गिक आपत्ती आणि अन्य संकटांच्या काळात बलाचे सैनिक नेहमीच देशाचं रक्षण करण्याचं मोठं काम करत असल्यामुळे देशाची सीमा सुरक्षित असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या श्रभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्टीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी पर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ केला

या जंगलात नक्षलवाद्यांच शिबिर सुरु असून ते घातपात करण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली त्यावेळी ही चकमक उडाली या ठिकाणाहून पोलिसांनी चार बंदका स्फोटकं जप्त केली आहेत

सातवा निजाम उस्मान अली खान यानं शहरातल्या प्रतिष्ठीतांसाठी बनवेला सिटी कल्ब औरंगजेबानं किल्ले अर्कजवळ बनवलेला आणि सध्या लुप्त होत चाललेला कमल तलाव आमखास मैदान जामा मशीद तसंच त्याकाळी शहरावर होणाऱ्या परकियांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी औरंगजेबानं शहराच्या चारही बाजूनं बनवलेल्या संरक्षक भिंतीची माहिती इतिहास तज्ञ डॉ द्लारी कुरैशी आणि रफत कुरैशी यांनी उपस्थितांना माहिती दिली

औरंगाबाद इथं काल यानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाच्या वतीनं जनजागृतीपर फेरी काढण्यात आली अमरावती जिल्ह्यात गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान त्र्याण्णव हजार दोनशे पंच्च्याण्णव सर्वसामान्य व्यक्तींची एचआयव्ही तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली असून त्यात दोनशे एकोणपन्नास जण संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे त्यापैकी दोनशे अठ्ठेचाळीस रुग्णांवर आवश्यक त्या तपासण्या अंती मोफत औषधोपचार सुरू आहेत अमरावती जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवडाही साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

अकोला इथं एडस नियंत्रणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज फेरी काढण्यात आली प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यावेळी प्रमुख उपस्थित होते गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात एचआयव्ही बाधित एकोणीसशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत